कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे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 सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा

मुंबईतल्या निरीक्षण कक्षांची निर्मिती ही मुंबई महापालिकेच्या पातळीवर नाही तर प्रत्येक वॉर्डनिहाय पातळीवर केल्यामुळे नागरिकांना रुग्णालयांची माहिती सहज उपलब्ध होऊ शकली असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी नमूद केलं तसंच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर पुण्याने लागू केलेली रात्रीची संचारबंदी आणि इतर निर्बंधांमुळे रुग्णसंख्या कमी झाली असंही ते म्हणाले तसंच मुंबईच मॉडेल संपूर्ण देशभरात राबवण्याची गरज असल्याचंही मंत्रालयाने म्हटलं आहे

पणे रेमडेसिविर कोरोनावरच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर या औषधाची विक्री खुल्या बाजारात करण्यावर बंदी असल्यामुळे कोरोना रुग्णालयाने रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन लिहून देऊन बाहेरून आणायला सांगू नयेत असे स्पष्ट आदेश पृण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले आहेत या औषधाचा पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालयांमधल्या केंद्रीय नियंत्रण कक्षातून थेट रुग्णालयांना केला जात आहे रुग्णालयाकडून हे इंजेक्शन बाहेरून आणायला सांगितलं गेल्याने या औषधाच्या काळ्या बाजाराला चालना मिळत असल्यानं हे आदेश देण्यात आले आहेत

मात्र सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या पणदूर गावातल्या नागरिकांनी एकजुटीचा आदर्श घालून दिला आहे जाणून घेऊया याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

पण त्याला ग्रामस्थांच्या विरोध होत आहे पणद्रच्या ग्रामस्थांनी मात्र मनाचा मोठेपणा दाखवला पणद्र गावच्या दोघांचं सोमवारी जिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे निधन झालं त्यानंतर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी एकत्रित निर्णय घेऊन या दोनीही मृतांवर पणद्रच्या सार्वजनिक स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले सध्याच्या काळात गावांमधून कोरोनामुळे होणाऱ्या मृतांवर अंत्यसंस्कार करण कठीण होत असताना पणद्रवासियांनी आपली एकजूट दाखवत सर्वांसमोर एक अनोखा आदर्श ठेवलाय आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुद्र्गाहन निलेश जोशी

कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनाही पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन थोरात यांनी आकाशवाणीशी बोलताना केलं

ही शक्यता कमी करण्यासाठी आणि रुग्णवाहिकेला पर्याय उपलब्ध करून देऊन रिक्षातच प्राणवायूचा सिलेंडर बसवून रिक्षा रुग्णवाहिकेची सुविधा पुण्यात सुरू झाली आहे

या पथकांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांचा समावेश असणार आहे आणि ही तपासणी कशी करायची याबद्दलचं प्रशिक्षण या प्राध्यापकांना ऑनलाईन पद्धतीने देण्यात आलं आहे पणे कडक निर्बंध पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात काल दुपारपासून निर्बंध कडक करण्यात आले आहेत दुपारनंतर रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या आहेत शहरातल्या तपासणी नाक्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे आणि अमिताभ गुप्ता यांच्यासह सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे या नाक्यांना भेटी देणार आहेत

यामुळे त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे हे टाळण्यासाठी शासकीय नियमांचं पालन करून मृत्यूचे दाखले घरपोच उपलब्ध करून देण्याबाबतची कारवाई करण्याबाबतचं पत्र महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिलं आहे माथेरान पर्यटन कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे सध्या लावण्यात आलेल्या टाळेबंदीचा विपरीत परिणाम माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर झाला आहे माथेरान हे तिथल्या घोडेस्वारीसाठी प्रसिद्ध आहे पण सध्या पर्यटक नसल्यामुळे या अबांचं पोषण कसं करायचं या चिंतेत या अश्वांचे मालक आहेत मात्र या परिस्थितीत पुणे आणि मुंबईचे प्राणीप्रेमी त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत

रत्नागिरी कोविड रुग्णालय कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची आणि या लाटेत लहान मूलांना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरीत लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काल ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली रत्नागिरीच्या स्वस्तिक रुग्णालयाचं रुपांतर स्वतंत्र बालरुग्णालयात करण्यात येणार आहे आणि इथे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय उपचारांसोबतच मनोरंजनाच्या सुविधाही पुरवण्यात येणार आहेत